ते आज अकोला इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते

महाराष्ट्रातल्या अनेक श्रसैनिकांनी जम्मू काश्मीरमधे शांती आणि स्थैर्य आणण्यासाठी प्राणांचं बलिदान केलं आहे असं असताना विरोधक असा प्रश्न कसा काय विचारु शकतात असा सवाल त्यांनी केला महाराष्ट्रानं आपल्या अधीच्यासताधा यांकडून आपल्या नातेवाईकांच्या काम करणा या घराण्याशाहीचं राजकारण पाहिलं मात्र गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडनवीस सरकार लोकांच्या कल्याणाचं लक्ष्य ठेवून काम करत आहे असं ते म्हणाले जलयुक्त शिवार योजनेचं त्यांनी कौतूक केलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर मोदी यांनी टीकास्त्र सोडलं या भ्रष्ट आघाडीनं महाराष्ट्राला मागं नेलं असा आरोप त्यांनी केला काँग्रेसनं आपल्या सत्ताकाळात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची उपेक्षा केली असं ते म्हणाले एक व्यापारी केंद्र म्हणून अकोला शहराला महत्व आहे हैदराबाद जयप्र रेल्वे मार्गाचा मोठा भाग रुंद करण्याचं काम पूर्ण झाल्यावर अकोला शहर देशाच्या दक्षिण भागाशी जोडला जाईल आणि त्यामुळे कापूस उत्पादनाचा व्यापार सुलभ होईल असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मराठवाङ्यात परतूर इथं तसंच नवी मुंबईत खारघर इथंही आज प्रचारसभा घेणार आहेत या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर वरीष्ठ पक्षनेते उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आज संध्याकाळी नवी मुंबईत सभा होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला काँग्रेस नेते शत्र्घ्न सिन्हा सांगली सातारा कराड आणि नांदेडला तर राजस्थानचे उपम्ख्यमंत्री सचीन पायलट प्णे आणि मुंबईत प्रचार सभा घेणार आहेत हरियाणातही विधानसभा निवडण्कांच्या प्रचाराला वेग आला आहे जेजेपीचे द्वष्यन्त चौटाला आज पलवल इथं तर भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे अजय चौटाला एलेनबाद इथं प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा चंदीगडमधे पत्रकार परिषद घेणार आहेत महाराष्ट आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे अंदाज प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस अगोदर वृतपत्रांमध्ये आयोगाच्या परवानगीशिवाय जाहिराती प्रसिद्ध करायला बंदी घातली आहे

आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांना जाहिराती प्रसिद्धीला देण्यापूर्वी राज्य आणि जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणीकरण आणि देखरेख समितीकडून त्या प्रमाणित करून घ्यायला सांगितलं आहे जम्मू कश्मीरमधे अंनतनाग जिल्ह्याच्या बिजबेहरा भागात काल मध्यरात्री सुरक्षा दलांनी दहशतवादयांच्या विरोधात सुरु केलेल्या मोहिमेत हिजब्ल मुझाहिदिनचे तीन दहशतवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाच नाव नसीर चाडरु असून तो हिजबूल मुझाहिदिनचा कमांडर आहे जम्मू कश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली द्स या दहशतवाद्यांचं नाव जावेद अहमद असून तिस याची ओळख अद्याप पटलेली नाही पजलपूरा बिजबेहरा भागात दहशतवादी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं मोहिम सुरु केली मात्र दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहचताच चकमक स्रु झाली त्यात तीनही दहशतवाद्यांचा खातमा झाल्यानंतर त्यांच्याकडे आढळलेला दारुगोळा आणि शस्त्रास्त्र जप्त केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं

सामन्य जनतेला मोफत दूरध्वनी सुविधा देणं हा यामागचा उद्देश आहे कश्मीरच्या विभागीय आय्क्तांनी ही माहिती दिली या कार्यालयांची ठिकाणं आणि इतर बाबी निश्चित केल्या असून त्याची यादी आणि इतर तपशील बीएसएनएलकडे दिला आहे आजपासून काम सुरु होईल असं त्यांनी सांगितलं आयएनएक्स मिडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची आज तिहार तुरुगांत चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं त्याना अटक केली सक्तवसुली संचालनालयाच्या तीन सदस्यीयपथकानं सूमारे दोन तास कसून चौकशी केली याप्रकरणी पी

अयोध्या प्रकरणाची सूनावणी आजच पूर्ण होईल असं सरन्यायाधीश न्यायामूर्ती रंजन गोगोई यांनी सांगितलं

पंजाब मधला डेरा बाबा नानक इथला करतारप्र साहिब कॉरिडॉरचा टप्पा प्ढल्या महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हरियाणा इथं प्रचारसभेत संबोधित करताना यंदा ग्रु नानक देवजी यांचे प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केलं जाईल असं म्हटलं होते

या अतिरेक्यांबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमधे या दहशतवादयांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून पिस्तूल तसंच स्फोटासाठी लागारं इतर सामान जप्त करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांनी दिली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेश हरियाणा आणि पंजाबमध्ये पिकांचे अवशेष जाळल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत दररोज अहवाल सादर करण्यासाठी एका व्यक्तीची निय्क्ती करायला सांगितलं आहे हवेच्या ढासळत्या गुणवतेमुळे दिल्ली एनसीआर परिसरातल्या लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे असं न्यायाधिकरणाने म्हटलं आहे

एनजीटीचे अध्यक्ष न्यायमर्ति आदर्श कमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं शेतकऱ्यांना अद्याप उपकरणं उपलब्ध करून न दिल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे

अतिरिक्त निधीची तरतूद राज्य सरकारांनी करायची आहे

प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी नऊ शहरांमधे चौदा अधिकृत जागतिक कौशल्य भारत प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येतील असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडेय यांनी सांगितलं चंदीगढ चेन्नई दिल्ली हैद्राबाद इंदूर मुंबई पूणे शिलाँग आणि त्रिवेंद्रम ही ती नऊ शहर आहेत प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना या संस्थांमधे प्रगत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारासाठी कौशल्य प्रशिक्षण प्रणाली अधिक विकसित करता येईल महिलांसाठीच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं काही महिला अधिका यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांना त्या त्या जिल्ह्यात जाण्याचे निर्देश दिले आहेत मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी ही माहिती दिली ते लखनौ इथं महिला नोडल अधिका यांना संबोधित करत होते